म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपम्ख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही आपापल्या पदांचे राजीनामे दिले असून भाजपानं सरकार स्थापनेच्या संघर्षात माघार घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी पाठिंबा दिल्याम्ळं भाजपाने सरकार स्थापनेचा दावा केला होता मात्र पवार यांनी वैयक्तिक कारणावरुन राजीनामा दिल्याम्ळं आता भाजपाकडे प्रेसं संख्याबळ नाही म्हणून आपण पदाचा राजीनामा देत आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्ंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं राज्यातल्या जनतेने भाजपा शिवसेना य्तीच्या बाजूने कौल दिला असताना समझोत्या बाहेरच्या मागण्या लावून धरल्या असा दोष त्यांनी शिवसेनेला दिला शिवसेनेपेक्षा भाजपाला जवळ जवळ द्प्पट जागा मिळाल्या होत्या म्हणजेच एकत्रित य्तीपेक्षा भाजपाच्या बाजूनेच जनतेचा कौल होता असा दावा फडणवीस यांनी केला

राज्यातल्या जनतेचे तसंच भाजपाच्या केंद्रीत नेतृत्वाचे आणि मंत्रिमंडळातल्या सहका यांचे त्यांनी यावेळी आभार मानले त्यापूर्वी गेल्या शनिवारीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणा या अजित पवारांनी आज दुपारी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सादर केला दरम्यान भाजपाचे कालीदास कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज कोळंबकर यांना राजभवनात पक्षची शपथ दिली

राज्यसरकारची बहमत चाचणी उदया घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका गेल्या रविवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती या याचिकेवर आज निर्णय सुनावताना न्यायालयानं उदया नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि त्यानंतर लगेचच बहमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले हंगामी अध्यक्षांद्वारे ही चाचणी घेण्यात यावी त्यासाठी नियमित अध्यक्ष निवडीची आवश्यकता नसल्याचंही न्यायालयानं सांगितलं ही चाचणी ग्प्त मतदान पद्धतीदवारे न घेता या प्रक्रियेचे थेट प्रसारण करावं असंही न्यायालयानं सांगितलं आहे काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे आज मंबईत काँग्रेस आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी या बैठकीत थोरात यांची विधीमंडळ गटनेते पदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली संविधानातले आदर्श अंगिकारण्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे संविधान दिना निमित संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सभेला आज राष्ट्रपती संबोधित करत होते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी यावेळी केलेल्या भाषणात नमूद केलं की संविधानाने दिलेल्या हक्कांचा वापर करण्याबरोबरच संविधानाने नेमून दिलेल्या कर्तव्यांचं पालन करणं आवश्यक असल्याचं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात कर्तव्य पालनातूनच हक्कांची सुरक्षा शक्य असल्याचं सांगितलं यावेळी राष्ट्रपर्तीच्या हस्ते विशेष नाणी तसंच टपाल तिकिटाचं प्रकाशन झालं संविधान दिवस आज सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होत आहे

गडचिरोली इथं संविधान जनजागृती फेरी काढण्यात आली संविधान दिनानिमित ठिकठिकाणी व्याख्यानं तसंच माहितीपर अन्य कार्यक्रम घेण्यात आले याशिवाय राज्यभरात अनेक शाळा महाविदयालयांमधन संविधानाच्या उददेशिकेचं वाचनही करण्यात आलं औरंगाबाद इथं महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ राज्य किसान आंदोलन स्वराज्य आंदोलन आणि मराठवाडा लेबर यूनियनच्या वतीनं आज संविधान दिन हा कष्टकरी आत्मसन्मान दिन म्हण्न पाळण्यात आला जालना शहरासह जिल्ह्यात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला

अनेक शाळातील विद्यार्थ्यांनी संविधान सभेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वेशभूषेत शोभायात्रा काढली गडचिरोली जिल्ह्यात ठिकठिकाणी संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ

रत्नागिरीत आज संविधान दिनानिमित्त लाभार्थींसाठी महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिरात जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व विभागातल्या सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी अधिकारी उपस्थित होते यवतमाळ इथेही संविधान दिनानिमित्त संविधान उददिशिकेचं वाचन करण्यात आलं बीड जिल्ह्यात समाज कल्याण विभागामार्फत संविधान दिवस साजरा करण्यात आला

त्यानिमित आज शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या हल्ल्यातल्या शहीदांना आदरांजली वाहिली मरीन लाईन्स इथं पोलीस स्मृतीस्थळावर प्ष्पचक्र वाहण्याच्या या कार्यक्रमाला मुख्य आयुक्त अजोय मेहता पोलीस महासंचालक सुबोधकमार जैसवाल मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच शहीद पोलीसांच्या कृट्ंबातले सदस्य उपस्थित होते राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी शहीदांच्या कृट्ंबियांची भेट घेतली म्ंबई दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या व्यक्तींचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्मरण केलं आहे भारत आपल्या लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना दहशतवादी शक्तींनी भारताच्या वस्धैव क्ट्ंबकम या तत्वावरच आघात केला याची आठवण वेदनादायी आहे असं मोदी यांनी म्हटलं आहे

गंगापूर रोड वरील शहीद चौकात नाशिक पोलीस आय्क्त विश्वास नांगरे पाटील पोलीस उपआय्क्त लक्ष्मीकांत पाटील पौर्णिमा चौघ्ले यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी प्ष्पचक्र अर्पण केलं सातारा पोलीस मुख्यालयातही शहीदांना मानवंदना देण्यात आली या हल्यात शहीद झालेले त्काराम ओंबळे यांच्या जावली तालुक्यातील केडांबे या गावातही विशेष कार्यक्रम झाला केंद्र सरकारला विविध योजनांसाठी आवश्यक असणारी माहिती प्रविण्यासाठी केंद्रीय सांख्यिकी विभागाकडून सातव्या आर्थिक गणनेस आज सुरुवात झाली सातव्या आर्थिक गणनेच्या प्रचार आणि प्रसिध्दी रक्षीचा प्रारंभ जिल्हाधिकारी एम

प्रदीपचंद्रन यांनी हिरवा झेंडा दाखवून केला सातव्या आर्थिक गणनेमध्ये सर्व उदयोग व्यवसाय आणि सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी तसंच औद्योगिक आस्थापनांना भेट देवून करण्यात येणार आहे

त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यानं राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक नंदकिशोर पाटील यांनी ही माहिती दिली राज्यात काल दिवसभर हवामान कोरडं होतं